ऊर्जा आणि पर्यावरण विषयक आंतरराष्टीय परिषद आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीमध्ये बोलत होते पर्यावरण रक्षणाबाबत अंमलात आणता येतील अशी धोरणं तज्ज्ञांनी आखावीत असं आवाहनही त्यांनी केलं सगळ्या नागरिकांना परवडणाऱ्या दरात ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं

सरकारनं संरक्षण क्षेत्रात थेट परदेशी ग्रंतवण्कीला शंभर टक्के परवानगी दिल्याची माहिती देताना सीतारामन यांनी ग्रंतवणूकदारांनी संरक्षण क्षेत्रात ग्ंतवणूक करावी असं आवाहन यावेळी केलं या जागतिक कार्यक्रमात यावर्षी विक्रमी संख्येनं विमानं सहभागी होत आहेत पाच दिवसांच्या या उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिषदेसह स्टार्ट अप तंत्रज्ञान महिला वैज्ञानिक यासंदर्भातले विविध कार्यक्रम होणार आहेत शेवटच्या दिवशी तेजस राफेल सारस सारंग आणि योकोलेव्ह या विमानांची हवाई प्रात्यक्षिकं सादर होणार आहेत

ते आज नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते युवराज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हितांच्या विविध मुद्दांवर विस्तारानं चर्चा करणार असून त्यानंतर विविध करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे

दरसंचार विषयक उपकरणं निर्माण करणाऱ्या एरिक्सन या कंपनीची पाचशे पन्नास कोटी रुपये इतकी थकित रक्कम देण्याचा न्यायालयाचा आदेश अंबानी यांनी हेतूपूर्वक न पाळल्याचं नमूद करत न्यायालयानं हा निर्णय दिला असून ही रक्कम चार आठवड्यात च्वकती करावी अन्यथा तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल असा इशारा दिला आहे रिलायन्स टेलीकॉम आणि रिलायन्स इन्फ्राटेल या कंपन्यांनी प्रत्येकी एक कोटी रुपये न्यायालयाच्या नोंदणी विभागात चार आठवड्यात जमा करावेत असा आदेशही न्यायालयानं दिला असून असं न केल्यास या कंपन्यांच्या अध्यक्षांना एक महिन्याचा कारावास भोगावा लागेल असं स्पष्ट केलं आहे भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयानं आयुधं निर्माण मंडळाला एकशे चौदा धन्ष तोफांचं उत्पादन करायला मंज्री दिली आहे

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी काल नवी दिल्लीत महिला सुरक्षेसाठीच्या आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य यंत्रणेचा प्रारंभ केला सुरुवातीला ही योजना मुंबई शहरासह सोळा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी असून नंतर टप्प्याटप्प्यानं देशभरात सुरू होणार आहे

उद्योजक रॉबर्ट वाड्रा आज दिल्लीत सक्त वसुली संचालनालयासमोर हजर झाले काळा पैसा वैध करण्यासंदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे काल ते प्रकृतीच्या कारणामुळे या चौकशीसाठी हजर राहू शकले नव्हते वाड्रा यांची सक्त वसुली संचालनालयाच्या दिल्ली तसंच जयपूर कार्यालयांमध्ये दोन वेवेगळ्या प्रकरणांसाठी आतापर्यंत एकूण तेवीस तास चौकशी झाली आहे